महाशिवरात्रींचा सण देशासह राज्यात सर्वत्र साजरा

राज्यात लवकरच आठ हजार पोलिसांची भरती करणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन चंद्रपूर इथं संपव्न

आज देशभर महाशिवरात्री साजरी केली जात आहे यानिमित्त भगवान शंकराचे भक्त शिवपूजा करतात उत्तर प्रदेशात वाराणसी इथं काशी विश्वनाथाच्या मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक पोचले आहेत अलाहाबादमधे संगमात अनेक भाविक स्नान करत आहेत म्ंबईतही मंदिरांची रोषणाई आणि फ्लांनी सजावट केली असून आज सकाळपासून प्रार्थनेसाठी लोक येत आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या श्भेच्छा दिल्या आहेत वाशिम जिल्हयातील शिव मंदिरात आज सकाळ पासून गर्दी दिसत आहे

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडादेव येथे आजपासून महाशिवरात्री यात्रेस प्रारंभ झाला आहे

अरततोंडी येथील देवस्थानात कृष्णा गजबे यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा करण्यात आली जालन्यातल्या पंचम्खी मुक्तेश्वर महादेव मंदिरासह भोलेश्वर बरडी इथं भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे नांदेड जिल्ह्यातील प्राचिनकालीन शिव मंदिरात भावीकांनी महादेव दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत नायगाव तालुक्यातील बरबडा इथ महादेव मंदिरातुन गावकऱ्यांनी महादेवाची पालखी मिरवणूक काढली आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील श्री प्रभू नागनाथाचे दर्शनासाठी औंढयात भक्तांचा जनसागर उसळला आहे दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावून दर्शन घेतले आहे ब्लडाणा शहराजवळ असलेल्या ब्धनेश्वर संस्थान येथे अति प्राचीन शिवमंदीर आहे यामध्ये सकाळपासूनच महादेवांच्या दर्शनाकरीता भाविकांची गर्दी होती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यम विभागांनी एक चमू बनून अर्थात टीम आय

बनून कार्य करावं असं आवाहन या खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हैदराबाद इथं आयोजित द्वि दिवसीय माध्यम प्रतिनिधींच्या परिषदेत केलं या परिषदेत दक्षिण क्षेत्रातील माध्यमांचे अधिकारी उपस्थित आहेत माध्यम प्रतिनिधींनी नियोजनपूर्वक आराखडा तयार करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या केंद्र सरकारनं सुरु केलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत

स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि मूलभूत सोयीस्विधा उपलब्ध करून देत अशा ग्रामसमूहांचा नियोजबद्धरितीनं विकास करणं हा या अभियानाचा उददेश आहे

येत्या तीन वर्षात असे आणखी एक हजारापेक्षा जास्त ग्रामसमूह विकसित करण्याचा निती आयोगाचा प्रस्ताव आहे राज्य सुरक्षा महामंडळमार्फत लवकरच आठ हजार पोलिसांची भरती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गडविरोली इथं दिली

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या साहित्यिक वक्ते कार्यकर्ते इत्यादी लोकांना तत्कालीन सरकारनं शहरी नक्षली ठरवल्याचा आरोप यावेळी देशमुख यांनी केला दरम्यान एल्गार परिषदेचं प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडं सोपविण्यापूर्वी राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवं होतं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यामुळं राज्यात कोणाचंही नागरिकत्व जाणार नसल्याचं त्यांनी यावेछी सांगितलं

शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येनं नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा असं आवाहन नांदेड जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे चंद्रपूर शहरात आयोजित राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आज सिनेअभिनेता सचिन खेडेकर आणि अमृता स्भाष या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं साहित्यिक मंडळाच्या वतीनं प्रशस्त असा देखना मंच उभारण्यात आलं असून या मंचाला पूर्व राष्ट्रपती डॉ

कलाम सहित्यमंच हे नाव देण्यात आलं यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीचा प्रारंभ केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज झाला मौलाना आझाद गार्डन गांधी चौकापासून संमेलनस्थळ असलेल्या चांदा क्लब ग्राउंडपर्यत दिंडी काढण्यात आली वृक्ष दिंडीही यावेळी काढण्यात आली शाळकरी विदयार्थ्यीही या दिंडीत सहभागी झाले होते या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ रविंद्र शोभणे यांच्यासह गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या वनपर्यटन विकासाच्या अन्षंगानं न्कतीच मध्यप्रदेश ट्रायबल म्य्झिअम इथं भेट दिली येथील आदिवासींच्या संग्रहालयास भेट देऊन याच धर्तीवर पोहरादेवी इथं बंजारा समाजाचे म्युझिअम उभारण्याबाबत पडताळणी केली पोहरादेवी विकास आराखड्यात देशातील विविध समाजच्या धर्तीवर नाविन्यपूर्ण बाबी समाविष्ट करण्यासाठी संजय राठोड यांनी मध्यप्रदेश बिहारमधील पटणा येथे भेट देऊन पाहणी केली पोहरादेवी तीर्थक्षेत्र हे राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी संजय राठोड यांनी प्रथमपासूनच प्रयत्न चालविले आहेत

कोणत्याही प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांचं आधी पुनर्वसन करावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल वांद्रे इथं मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या झोपडपट्रीवासीयांच्या मोर्चात केली झोपडपट्री पुनर्वसन प्राधिकरण योजना राबवून तेथील झोपडीवासीयांचे पुनर्वसन केलं पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली असून ते यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्राचे संचालक डॉ दीपक खीरवडकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचा श्रुभारंभ काल करण्यात आला न वापरता येण्याजोग्या टाकाऊ वस्तूंपासून अनेक सुंदर वस्तू बनविण्याची कला शिकविण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ललितकला विभागाच्या कलाकारांना या कार्यशाळेत आमंत्रित करण्यात आलं आहे

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर इथं होणार आहे सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या संमेलनाचं उदधघाटन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नडुडा करणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल सावरकरांचे विचार आजच्या संदर्भात हे संमेलनाचे सूत्र असून देशभरातून संमेलनाला एक हजार प्रतिनिधी येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वेलिंग्टन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे थांबवावा लागला न्युझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

राष्ट्रीय बॉक्सर प्रणव राऊत यानं अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली

जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने स्वर्णपदक पटकावलं होतं

ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलेसा हेली हिनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं

भारताचा बांगलादेश सोबत येत्या सोमवारी प्ढील सामना होणार आहे